त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली असून बाधितांना उपचारांसाठी खाटांची सुविधा वाढवण्यास महापालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहे

त्यामुळं रुग्णवाढ झपाट्याने झाल्यास खाटांची संख्या कमी पड्र नये या उद्देशानं महापालिकेकड्रन आतापासूनच खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा खासगी हॉस्पिटलला खाटा सज्ज ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत

या शिवाय गरज पडल्यास महापालिकेच्या जागेतील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचं नियोजन आहे याशिवाय सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटरही पुन्हा सुरू केलं जाण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे

संजय देशमुख करोना बाधितांची संख्या वाढत असली तरी ही दूसरी लाट आहे असे म्हणता येणार नाही परंतू परिस्थिती अशीच राहिली तर फेब्रुवारी अखेर दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं मत आरोग्य उपसंचालक डॉ संजय देशमुख यांनी व्यक्त केलं आहे करोना साथीचा उद्रेक होणे ही सामान्य बाब आहे परंतु सध्या बदललेलं हवामान दिवसा उष्णता रात्री थंडी अवकाळी पाऊस असं वातावरण विषाणू वाढीसाठी पोषक असते त्यातून नागरिक हे सुरक्षेच्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत त्यामुळं ही संख्या वाढण्याची शक्यता डॉ

सभेमधील गैरहजेरीबद्दल खुलासा करावा असं त्यात नमुद केलं आहे

वारंवार आठवण करूनही उपस्थित न राहिलेल्या या सर्व सभासदांना नोटीस बजावत सभागृह नेता गणेश बीडकर यांनी खुलासा मागितला आहे

सणसवाडीजवळील एल अँड टी फाटा येथील ब्राईट कंपनीला आगीने वेढा घातला असून घटनास्थळी काळ्या धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत होते

धुराचे प्रचंड लोट उठल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत हनुमान आखाड्याच्या हर्षद कोकाटे आणि खालकर तालीमच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी विजेतेपद पटकावलं

याशिवाय दीपक पवार सचिन दातार रावसाहेब घोरपडे शुभम थोरात स्वप्नील शिंदे अक्षय साखरे प्रितेश वाघमारे आकाश दुबे ओंकार दगडे पृथ्वीराज मोहोळ यांनीही आपापल्या वजनी गटात अव्वल स्थान पटकावलं बक्षीस वितरण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं अदिती तटकरे सध्या सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धामधून फक्त विजेतेपदच नव्हे तर आशियायी तसंच ऑलिम्पिक खेळाचे ध्येय खेळाडूंनी डोळ्यासमोर ठेवावे अशी अपेक्षा क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार